बातमीपत्राच्या सुरूवातीला गांधी वचन भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की आज तुम्ही काय करताय

यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

हॉटेल्स फुड कोर्ट उपाहारगृह सुरू करण्यासंदर्भात प्रमाणित नियमावली पर्यटन विभाग जारी करणार आहे

त्याचबरोबर चित्रपट गृह जलतरण तलाव मनोरंजन पार्क्स सभागृह नाट्यग्रहही बंदच राहणार आहेत

केवळ खेळाडूंच्या शिकवणीसाठीच जलतरण तलाव सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे

मात्र पालकांची लेखी अनुमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली या कायद्याच्या अनुषंगाने राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात येणार असून त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसूदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात येईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल

वृक्ष संरक्षण आणि जतनासंदर्भात विषयक कायद्याचं नियमन आता नगरविकास विभागाऐवजी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली गेल्या वर्षी मुंबईत आरे इथं मेट्रोसाठी केली जाणारी व्रक्षतोड थांबवण्याकरता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरवे गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या लखनऊतल्या विशेष न्यायालयानं काल हा निर्णय दिला

दरम्यान या निर्णयाच या प्रकरणातले आरोपी लालकृष्ण अडवाणी तसंच मूरली मनोहर जोशी यानी स्वागत केल आहे

परीक्षा सर्वांसाठी आवश्यक असून परीक्षेसाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

पुढे जाऊन गांधीजी म्हणायचे गीता ही साऱ्या जगाची आई आहे ती कोणाकडेही दूर्लक्ष करत नाही जो कोणी तिचे दार ठोठावेल त्या प्रत्येकासाठी तिचे दरवाजे उघडे आहेत आणि म्हणून गांधीजींनी आपल्या प्रार्थना प्रवचनांमधे अनेकवेळा गीतेमधील श्लोकांच्यावर भाष्य केले आहे गांधींजींच्या दुष्टीने भगवत गीता म्हणजे केवळ तत्वज्ञानाची सूत्रं सांगणारं काव्य नसून ते एक महान असं धर्मकाव्य आहे गांधीजींनी याप्रढेही जाऊन गीतेबद्दल आपली काही मतं विविध ठिकाणी मांडलेली आहेत एके ठिकाणी गांधीजी असं म्हणतात गीता ही अनासक्ती या मध्यवर्ती विषयाचा जसा विचार करते तशीच ती अहिंसेची शिकवण देते हा माझा अन्वयार्थ आहे गांधीजींनी या संदर्भात पूढे असं म्हटलं होतं एका प्रार्थना सभेमधे की महाभारत हे वाचल्यानंतर आपल्या मनामधे शांततेचा विचार येतो अहिंसेचा विचार येतो हे महाभारतामधे य्रध्दप्रवण स्थितीला प्रढे जाण्याची भूमिका नसून शांतता स्थापन केली पाहिज आणि अहिंसेला प्राधान्य दिलं पाहिजे हाच विचार आहे असं मला वाटतं याकडे गांधीजींनी विशेष प्रमाणामधे आपल्या सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे

मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते

यातून मराठवाड्यातल्या पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचं सत्तार यांनी सांगितलं

यात औरंगाबादचे पोलिस उपायुक्त डॉ राहुल खाडे यांची औरंगाबाद लाचल्चपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलिस अकादमीचे अपर पोलिस अधीक्षक दीपक गिर्हे यांची औरंगाबादच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे औरंगाबादच्या नागरी हक्क समितीच्या अधीक्षक डॉ दीपाली धाटे घाडगे यांची सोलापूर उपायुक्तपदी बदली झाली आहे

रुग्णालयांनी या नोटीसला सात दिवसांमध्ये समर्पक उत्तर न दिल्यास आणि बिल कमी करणेबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिला आहे

याचाच एक भाग म्हणून लोहारा तालुक्यातील स्पशे रुग्णालयाच्या वतीनं मोबाईल मेडिकल व्हॅनचा शुभारंभ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सास्त्र इथं हिरवा झेंडा दाखवून काल झाला या उपक्रमाविषयी जिल्हाधिकारी कौस्त्भ दिवेगावकर यांनी माहिती दिली

कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला सर्व परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनीही आजपासून लेखनी बंद ऐवजी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात तसंच बीड जालना परभणी ब्लडाणा आणि इतर विभागातून औरंगाबादसाठी जादा बसेस सोडण्यात येत असल्याचं विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं

मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते भोकर ते रहाटी रस्त्याचं काम प्रलंबित असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

यानिमित्तानं आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी इथल्या स्मृती स्तंभासमोर पुष्पचक्र अर्पण करून भुंकपात मुत्यूमुखी पडलेल्यांना अभिवादन केलं

भुकंपग्रस्त भागातले अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी आपला सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार पवार यावेळी म्हणले

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष होते उस्मानाबाद इथल्या प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मक्मारी विश्वविद्यालयाचे संगोपक आणि जिल्हा माहेश्वरी सभेचे ते सदस्य आणि मार्गदर्शक होते